ती बंद करण्यात येणार असल्याचं माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांच प्रतिपादन

टी

साथीदारास प्रवासभाडे सवलत देणार परिवहन मंत्र्यांची घोषणा

करण्यात आलं आहे

कोरलं आहे आकाशवाणीची एनालॉग प्रक्षेपण केंद्रं एकापेक्षा अधिक वाहिन्या चालवण्यास सक्षम नसल्यानं ती बंद करण्यात येत असल्याचं माहिती प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सांगितलं आहे ते आज लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देत होते देशातील सर्व खेड्यांचं येत्या मार्च अखेरपर्यंत विद्यूतीकरण पूर्ण होईल अशी माहिती ऊर्जा राज्यमंत्री आर

सिंह यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते राजस्थान आणि छत्तीसगडमधली काही खेडी अद्याप विद्य्तीकरणापासून वंचित आहेत येत्या मार्च अखेर तिथेही वीज पोहोचल अशी माहिती आर

सिंह यांनी दिली भारतमाला योजनेअंतर्गत नव्यानं उभारल्या जात असलेल्या दिल्ली मंबई राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन केलं जाणार असून अडीच वर्षांत हा रस्ता तयार होणं अपेक्षित आहे केंद्रीय परिवहन मंत्री नीतिन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली या नव्या महामार्गामुळे दिल्ली मुंबई अंतर बारा तासात कापता येईल एकशे वीस मीटर रुंदीच्या या रस्त्यामुळे राजस्थान गूजरात आणि महाराष्ट्रातल्या मागास भागाचा विकास होणार असल्याचा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला राज्यसभेत आज कामकाज सूरू होताच सभापती व्यंकय्या नायडू यांनी अधिवेशनाच्या या सत्रातले अखेरचे चार दिवस शिल्लक असून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेसाठी वेळ निश्चित करणं आवश्यक असल्याचं म्हटलं दहा मिनिटांच्या तहक्बीनंतर कामकाज प्न्हा स्रू झाल्यावर विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आरक्षणाच्या मूद्यावरून समाजवादी पक्ष तसंच बहजन समाज पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ केला यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोनवाजेपर्यंत तहकूब झालं राज्यसभेत आज शुन्य प्रहरात महाविदयालयं आणि विदयापीठात शिक्षक भर्तीप्रक्रियेतल्या बदलाबाबत चर्चा झाली या बदलाचा फटका एस सी

टी आणि ओ बी सीं ना बसेल असा आक्षेप समाजवादी पक्षाचे रामगोपाळ यादव यांनी घेतला याबाबतची आढावा याचिका न्यायालयात सादर केल्यानंतर योग्य न्याय मिळेल असं मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तरात सांगितलं हा सरकारचा नसून न्यायालयाचा निर्णय आहे असं ते म्हणाले मात्र या उत्तरानं समाधान न झाल्यानं सपा बसपा राजद डावे आणि इतर पक्षांनी गोंधळ सुरू केल्यामुळं राज्यसभेचं कामकाज दुपारी काही वेळाकरीता तहकूब करावं लागलं भारतीय रिझव्रह बँकेनं आज चालू आर्थिक वर्षातला नाणेविषयक आणि पत धोरणाचा सहावा दवै मासिक आढावा जाहीर केला यानुसार रेपो दरात पाव टक्के कपात केल्यानं आता रेपो दर साडेसहा टक्क्यांऐवजी सव्वासहा टक्के इतका झाला आहे पर्यायानं रिव्हर्स रेपो दरामध्येही कपात होऊन तो आता सहा टक्के इतका झाला आहे या दरकपातीमुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होण्याची शक्यता आहे आगामी आर्थिक वर्षाचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज बँकेनं या पतधोरणात व्यक्त केला आहे केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानं दिलेला अंदाजान्सार चालू आर्थिक वर्षाचा विकास दर सात पूर्णांक दोन दशांश टक्के इतका आहे जानेवारी ते मार्च या तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफ्गवट्याचा दर दोन प्र्णांक चार दशांश टक्के तर एप्रिल ते सप्टेंबर या तिमाहीत तीन पूर्णांक दोन ते तीन पूर्णांक चार दशांश टक्क्याच्या दरम्यान राहील असा अंदाज बँकेनं व्यक्त केला आहे रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीनं हा आढावा जाहीर करताना देशाच्या आर्थिक विकासातील मार्गावरची जोखीम समसमानरीत्या संत्लित करण्याच प्रयत्न केला आहे असं दास यांनी सांगितलं या समितीची प्ढची बैठक दोन ते चार एप्रिलच्या दरम्यान होणार आहे रिजव्रह बँकेनं शेतकऱ्यांसाठीच्या विनातारण कर्जाची मर्यादा साठ हजार रूपयांनी वाढवली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रूपयांपर्यंत विनातारण कर्ज मिळू शकेल बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर ही घोषणा केली

मनपा म्ख्यालयात महापौर कक्षात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना जिचकार म्हणाल्या मेअर इनोव्हेशन अवॉर्ड अंतर्गत न्कतेच हॅकॉथॉनचं आयोजन करण्यात आलं होत

या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग शहराच्या शाश्वत विकासासाठी होणार आहे

निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट संकल्पनांचे प्रोजेक्टमध्ये रुपांतर करण्यात येईल यामधील प्रत्येक गटातील उत्कृष्ट नवसंकल्पनांना मेअर इनोव्हेशन अवार्ड प्रदान करण्यात येणार आहे प्रस्कारप्राप्त नवसंकल्पना प्रदील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यातील आशा वर्कर्सच्यामानधनात वाढ करण्यासाठी सरकार सकारात्मक असून या संदर्भात लवकरच म्ख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल असं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंंबई इथं सांगितलं मंत्रालयात आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली परंपरागत आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशानं नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं उदया पासून दोन दिवसीय आदिवासी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे फ्टाळा तलाव परिसरात हे आदिवासी महोत्सव आयोजित करण्यात आलं आहे आदिवासी संस्कृतीला अनेक वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेला आहे हा इतिहास आणि परंपरागत आदिवासी संस्कृतीपासून शहरातील अबालवद्धांना अवगत करणे हा या आदिवासी महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू आहे

टी महामंडळाच्या वातान्कूलीत शिवशाही बसेसमध्ये आता दिव्यांग आणि त्यांच्या साथीदारास प्रवासभाडे सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तसंच एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली

टी महामंडळानं काही काळापूर्वी सुरु केलेली शिवशाही बस लोकांच्या पसंतीस उतरली आहे राज्यभरात सर्व ठिकाणी प्रवाशांकडून शिवशाही बसला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे सुरुवातीला या बसमध्ये कोणत्याही सामाजिक घटकास सवलत देण्यात येत नव्हती पण लोकांच्या भावना लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरीक पत्रकार यांना शिवशाही बसमधून प्रवास करण्यासाठी भाडे सवलत देण्यात आली आहे अंध अपंगांनाही अशी सवलत देणे अत्यावश्यक असल्यानं तसंच अंध अपंगांनी राज्यपाल चेन्नामनेनी विद्यासागर राव यांची भेट घेऊन केलेल्या विनंतीचा सन्मान म्हणून अंध अपंगांनाही आता शिवशाही बसमधून प्रवास भाडे सवलत देण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचं रावते यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं यावर्षी रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अंतर्गत रस्ता स्रक्षा सप्ताह मोहीम राबविण्याचं जाहीर केलं आहे या अन्षंगानं स्रक्षेला प्रथम प्राधान्य देणाऱ्या महा मेट्रो नागपूरतर्फे रस्ता सूरक्षा जीवन रक्षा अंतर्गत रस्ता सूरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे वाहतूक नियमांच्या अपुऱ्या जनजागृतीमुळे हे रस्ते अपघात झाले असल्याचं अहवालातुन स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात जनजगृती करून रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न महा मेट्रो तर्फे करण्यात येत आहे रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियानांतर्गत विविध उपक्रम शहरात राबविण्यात येत आहेत या सप्ताहांतर्गत काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत कार्यक्रमात मोठ्या संख्यनं महा मेट्रो आणि वाहतूक विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते महा मेट्रो नागपूर प्रकल्पासाठी दिवस रात्र काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना रस्ता स्रक्षा आणि वाहतूक नियमासंबंधी सविस्तर माहिती देण्यात आली रॅलीच्या माध्यमातून महा मेट्रो कर्मचाऱ्यांनी सूचना फलक हाती धेऊन रस्ता स्रक्षतेचा संदेश नागरिकांना दिला शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह नागरिकांना हेलमेट वितरित करण्यात आले सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींना राज्य सांस्कृतिक प्रस्कारानं सन्मानित करण्यात येते यंदाच्या राज्य सांस्कृतिक प्रस्कारांच्या घोषणेचा शासन निर्णय आज प्रसिध्द करण्यात आला नाटक कंठसंगीत उपशास्त्रीय संगीत मराठी चित्रपट किर्तन शाहिरी नृत्य आदिवासी गिरीजन कलादान वाद्यसंगत तमाशा लोककला या क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या कलाकारांना प्रतिवर्षी राज्य सांस्कृतिक प्रस्कारानं सन्मानित करण्यात येते

नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मैदानावर झालेला रणजी करंडक स्पर्धेचा अंतिम सामना विदर्भानं आज पाचव्या दिवशी उपाहाराच्या आधीच जिंकला

पहिल्या डावात पाच तर द्दसऱ्या डावात सहा बळी टिपणारा विदर्भाचा आदित्य सरवटे सामनावीर ठरला

भरात असलेला सौराष्ट्रचा फलंदाज चेतेश्वर प्जाराला दोन्ही डावात अनुक्रमे एक आणि शून्य धावांवर बाद करून सरवटेनं विदर्भाच्या मार्गातला मोठा अडथळा दूर केला होता